न्यायालनानं फेटाळली

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज शांघाय सहकार्य संघटनेच्या मंत्रीपरिषद बैठकीत सहभागी होण्यासाठी आज किर्गीझीस्तानला रवाना होणार

भारताची मुष्टीयुद्धपटू मेरी कोम आज गुवाहाटी क्वें भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेतला पहिला सामना खेळणार

उत्तरप्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी स्ट्राँगरुमजवळ संशयास्पद ईव्हिएम मशीन्स आढूळन आल्याचे दावे निवडणूक आयोगानं फेटाळले आहेत यासंदर्भात आयोगानं निवेदन प्रसिद्ध केलं असून हे दावे तथ्यहीन असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे विशेषतः गाझीपूर चांदौली दोमारीयागंज आणि झाशी लोकसभा मतदारसंघांच्या बाबतीत संशयास्पद ईव्हिएम आढळल्याचे दावे करण्यात आले होते मात्र या सर्वच मतदारसंघांमधली ईव्हीएम मशीन्स राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर सीलबंद करून त्याचं चित्रणही केलं होतं असं स्पष्टीकरण आयोगानं निवेदनात दिलं आहे सर्वच ठिकाणी सी सी टी व्ही क्ष्रीरे बसवले असून सुरक्षेसाठी केंद्रीय दलाची नियुक्त केली आहे असंही आयोगानं म्हटलं आहे तसंच अशा सर्वच ठिकाणी प्रत्येक उमेदवाराच्या एका प्रतिनिधीला सतत लक्ष ठेवण्याची परवानगी देण्यात आल्याचंही आयोगानं स्पष्ट केलं आहे

चेन्नई शिल्या तंत्रज्ञांच्या एका समुहानं ही याचिक दाखल केली होती या याचिकेवर आज न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या सुट्टीकालीन पीठासमोर सुनावणी झाली सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानंही यासंदर्बातल्या याचिकेवर यापूर्वीच आधीच निकाल दिला होता तो आपण बदलू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयानं याचिका फेटाळताना स्पष्ट केलं विरोधी पक्षांचे नेते आज निवडणूक आयोगाची भेट घेऊन मतदान यंत्रावरच्या मतदानाची पोचपावत्यांशी पडताळणी करण्याचा मुद्दा मांडणार आहेत कोणत्याही मतदान केंद्रावर घोटाळा आढळला तर त्या संपूर्ण विधानसभा मतदार संघात मतदान यंत्रातल्या आकडेवारीशी पोचपावत्यांची पडताळणी करावी अशी विरोधकांची मागणी आहे पश्चिम बंगालमघे काही मतदान केंद्रावर फेरमतदान घ्यावं अशी मागणी भाजपाच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाकडे केली आहे पश्विम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बर्सिी या भाजपा उमेदवार आणि कार्यकर्त्यांना धमकावत आहेत असा आरोप केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केला मतमोजणी दरम्यान आणि मतमोजणी नंतरही पक्षिम बंगालमधे हिंसा होण्याच्या शक्यता आहे त्यामुळे आचारसंहिता लागू असेपर्यंत तेथे अतिरिक्त केंद्रीय सुरक्षा दल तैनात करावं अशी मागणी त्यांनी केली

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत योग्य भूमिका बजावल्याबद्दल माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी निवडणूक आयोगाचं अभिनंदन केलं आहे ते काल नवी दिल्ली क्वे एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते निवडणूक आयोगाच्या आजवरच्या सर्वच आयुक्तांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली त्यामुळेच ही संस्था आजवर चांगलं काम करु शकली असंही मुखर्जी यांनी यावेळी नमूद केलं कालच काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सोयीनुसार काम करत आलं असा आरोप केला होता तसंच विरोधीपक्षानंही सातत्यानं निवडणूक आयोग भाजपा धार्जिणी भूमिका घेत असल्याचा आरोप केला आहे पश्विम बंगालमधील चोवीस परगाना जिल्ह्यातील भटपारा क्रिं पोटनिवडणुकी दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं तिथं प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत

यासंदर्भात जिल्हा न्याय दंडाधिका यांकडनं माहिती मागवण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या उद्या होत असलेल्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची आज नवी दिल्ली क्वें बैठक होणार आहे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख रामविलास पासवान हे नेते या बैठकीत सहभागी होतील निकालानंतरच्या रणनितीविषयी या बैठकीत चर्चा होईल असं वृत्त आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीही बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे या बैठकीआधी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे मतमोजणी यंत्रांच्या निकालांची आणि मतदान पावत्यांची तपासणी करण्यासाठी छत्तीसगढ निवडणूक यंत्रणेची तयारी पूर्ण झाली आहे

प्रत्येक विधानसभा क्षेत्रातल्या कोणत्याही पाच मतदान केंद्रांवरचे निकाल हे व्ही व्ही

जुळवून पाहिले जातील असं छत्तीसगढचे मुख्य निवडणूक आयुक्त सुब्रत साहू यांनी म्हटलं आहे जम्मू कश्मीरमधे मतदान मोजणीसाठी चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे

या दोन्ही मतदार संघात नस्त्राल कॉन्फरन्सनं कॉंप्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे मतविभाजन टाळण्यासाठी पिपल्स डेमोक्रविक पार्टीनं आपले उमेदवार उभे केले नाहीत अरुणाचल प्रदेशातल्या कोलोरिंगान लोकसभा मतदारसंघामधल्या नाम्पे आणि ताली लोकसभा मतदारसंघामधल्या गिंबा या मतदानर्केद्रांवर पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु आहे

शांघाय सहकारी संघटनेच्या परराष्ट्र मंत्री परिषदेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज किर्गीझीस्तानला रवाना होतील

बिश्केक श्वेंच होत असलेल्या या बैठकीत प्रादेशिक तसंच आंतरराष्ट्रीय महत्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा होईल भारताला शांघाय सहकारी संघटनेचं पूर्ण सदस्यत्व मिळाल्यानंतरची ही दुसरी बैठक आहे मागिल वर्षी एप्रिलमध्ये झालेल्या बैठकीलाही सुषमा स्वराज उपस्थित होत्या किर्गीझीस्तान संघराज्याच्या अध्यक्षतेखाली आयोजित शांघाय सहकारी संघटनेच्या सर्व कार्यक्रमात भारताने सक्रीय सहभाग घेतल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने काढलेल्या निवेदनात म्हटलं आहे

काळा पैसा विरोधी कायदा पूर्वलक्षी प्रभावानं लागू करायला स्थगिती देणा या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध केंद्रसरकारनं दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी करायला मान्यता देताना न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या सुट्टीकालीन पिठानं हा आदेश दिला

न्यायालयानं खेतानला नोटीस जारी केली असून त्याला सरकारच्या याचिकेवर सहा आठवड्यात म्हणणं मांडायला सांगितलं आहे

काँगोत संयुक्त राष्ट्र संघाची पुनर्स्थापना मोहिम राबवताना शहीद झालेले पोलीस अधिकारी जितेंदर कुमार यांना मरणोत्तर दाग हामरस्कोजोल्ड पदक जाहीर झाले आहे संयुकत राष्ट्र संघाच्या संयुक्त राष्ट्र शांतिदूत दिनाला हा पुरस्कार देण्यात येई